खेरीज हे सर्वांना बंधनकारक नाही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 मात्र सामान्य जनेतेचं जीवन असुरक्षित असताना नाइटलाइफचा घाट कशासाठी असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही वेगवेगळे निर्णय घेण्यात आले

या निर्णयानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्यांची निवड केली जाणार आहे या बाबत अध्यादेश काढण्यास या वेळी मान्यता देण्यात आली नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निर्वांचित नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे

सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून केली जाते तानाजी मालुसरेंवर आधारित तानाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला नाग नदीचे प्रदूषण रोखण्याकरता असलेल्या प्रकल्पासाठी आवश्यक निधीच्या कर्जाची परतफेड करताना त्यातल्या राज्य शासनाच्या हिश्श्याच्या रकमेला हमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला

प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिका करणार आहे प्रकल्पात केंद्र राज्य आणि नागपूर महानगरपालिकेचा ठराविक प्रमाणात हिस्सा आहे त्यातील राज्याच्या हिश्शाला हमी देण्याचं ठरलं आहे इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागासप्रवर्ग विमुक जाती भटक्या जमाती विशेष मागासप्रवर्ग कल्याण या प्रवर्गासाठी सहसचिव आणि उपसचिव पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

राज्य सरकारची येत्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू होणारी शिवभोजन योजना गरीब गरजू व्यक्तींसाठी आहे त्याकरता आधारकार्डाची सक्ती नाही प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्त्वावर शिवभोजन केंद्रावर भोजन दिलं जाईल असं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी सांगितलं या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आणि महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरू केलं जाणार आहे

शासकीय कर्मचारी आणि योजनेंतर्गत भोजनालय चालवणाऱ्या आस्थापनेच्या कर्मचा यांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवायला सक्त मनाई असेल असंही भुजबळांनी या वेळी स्पष्ट केलं प्लास्टिकचा वापर टाळावा वृक्षतोड करु नये पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करावे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा अशी शपथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातल्या सर्व शाळांमधे समुद्द पर्यावरण रक्षण संकल्प शपथ अभियानाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली शाळेत विद्यार्थ्यांना दररोज ही शपथ दिली जाणं बंधनकारक केलं जाणार आहे असं पर्यावरणमंत्र्यांनी सांगितलं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या निकषांपेक्षा आठपट जास्त प्रदूषण सोलापूर शहरात हवेत आढळून आलं आहे सोलापूर शहरात सलग दोन महिने हवेच्या चाचण्या करून एका स्वयंसेवी संस्थेनं हा अभ्यास अहवाल सादर केला आहे

ऊस उत्पादकांच्या थकीत रक्कमेसाठी प्रशासनानं कारवाई करुन जप्त केलेला महाराष्ट्र शेतकरी शुगर हा साखर कारखाना आता नव्या वादात सापडला आहे ऊस उत्पादकांचे कोट्यावधी रुपये कारखान्याकडे थकल्यामुळे साखर आयुक्तांनी हा कारखाना जप्त केला होता

परंतू लिलाव प्रक्रियेला खरेदीदार न मिळाल्यानं ही मालमत्ता हस्तांतरीत करायला प्रशासनानं प्रतिबंध केला होता मात्र दुस या एका कंपनीनं हा कारखाना बँकेकडून विकत घेतल्याचं सांगत तो पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत नवे व्यवस्थापन शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्यासाठी अशी भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला आहे

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते

अमरावती महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुकी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूकपणे अपलोड करण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करा असे निदॅश सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे योजना अंमलबजावणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक मशीनवर ठसे उमटत नाहीत त्यांची माहिती व्यक्तीचलित प्रक्रियेतून पोर्टलवर अपलोड करण्यात येईल यावेळी पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या योजनेची प्रगती संदर्भात माहिती दिली लघू न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागानं धुळ्यात दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे पोलिस मुख्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाला आज सुरुवात झाली

या कार्यक्रमात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले पोलीस अधिकारी वैद्यकीय अधिकारी विधी अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत धूळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात देशातल्या पहिल्या स्वच्छता मंदिराचं लोकार्पण काल नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते काल करण्यात आलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शिरपूर शहरात सातत्याने अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या साखळी सामन्यात आज मुंबईच्या सरफराझ खानच्या झुंजार नाबाद त्रिशतकाच्या जोरावर मुंबईनं पहिल्या डावात उत्तर प्रदेशच्या विशाल धावसंख्येला मागे टाकलं हा सामना अनिर्णित राहिला असला तरी ज्या लढवय्या वृत्तीसाठी मुंबईचे क्रिकेटपट्र ओळखले जातात तिचं दर्शन या सामन्यात घडलं

या धावसंख्येच्या दबावाखाली दोन बाद सोळा अशी अवस्था झाल्यावरही मुंबईच्या सिद्धेश लाड कर्णधार आदित्य तरे आणि नवोदित हार्दिक तमोरे आणि भूपेन लालवानी यांनी चिवट फलंदाजी करत मुंबईच्या डावाची उभारणी केली

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात सर्वत्र तर विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली आहे